मुठा आणि गोदावरी या नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठावरच्या गावांना धोक्याचा आरा दिला आहे ठाणे जिल्ह्यात भातसा धरणाचे दरवाजे उघडले असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरीचा ध्वारा दिला आहे मंबई आणि ठाण्याला पाणीप्रवठा करणा या शहाप्र धरणातही पाणी वाढल्यानं शहाप्र आणि मुरबाड तालुक्यातल्या नदीकाठच्या गावाना सावधगिरीचा शारा दिला आहे

आरक्षण हे समानतेच्या सकल्पनेला अपवाद म्हणून मानलं जाऊ शकतं मात्र सर्वांना समान संधी मिळावी हे त्यामागचं उद्दिष्ट असतं असं न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं

रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचा यांसाठी मोठ्या प्रमाणावर सक्तीची निवृत्ती जाहीर करणार असल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे रेल्वे कर्मचा यांच्या कामगिरीचा नियमित आढावा घ्यायचे निर्देश रेल्वेच्या विविध विभागांना दिले आहेत कामाची गुणवत्ता आणि सुधारणा यासाठी अशाप्रकारचा आढावा यापूर्वीही घेतला गेला आहे त्याचा सक्तीच्या निवृत्तीशी संबंध जोडू नये असं मंत्रालयाच्या प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे

उत्तर कश्मीरमधे बांदिपोरा जिल्ह्यात गुरेझ भागातल्या नियंत्रण रेषेवरुन घ्सखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं उधळून लावला आहे यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले काल रात्री उशिरा नौशेरा नार थें झालेल्या चकमकीत दोन सशस्त्र दहशतवादी ठार झाले नंतर आणखी एक दहशतवादी मारला गेला घुसखोरीविरोधी मोहीम अजून सुरुच असल्याचं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं कॅफे कॉफी डे चे कालपासून बेपत्ता असलेले संस्थापक व्हि जी सिद्धार्थ यांचा मृतदेह आज मंगळुरु धिं नेत्रावती नदीत सापडला कालपासून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू होता बेपत्ता होण्याआधी सिद्धार्थ यांनी लिहिलेल्या पत्रात करविषयक अडचणींचा उल्लेख केला होता मात्र त्यांच्या वार्षिक अहवालावर असलेल्या सहीची या पत्रावरची सही जुळत नसल्यानं त्याबाबत खातरजाम करुन घेणं आवश्यक असल्याचं आयकर विभागानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे